मराठी भाषा गौरव दिन आज विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे

नागप्रात आज आणि उदया पाळण्यात येणाऱ्या बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मोदी यांनी आज पहिल्या इंडिया टॉय फेअर अर्थात भारतीय खेळणी महोत्सवाचं द्रदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते हा महोत्सव केवळ व्यावसायिक किंवा आर्थिक उपक्रम नाही तर भारताच्या प्रातन क्रीडा आणि खेळाच्या संस्कृतीचे बंध अधिक दृढ करायचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले भारतात तयार होणारी खेळणी ही परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतात तसंच ही खेळणी पर्यावरणपूरक उत्पादनांपासून बनवली जातात त्यामुळे ती स्रक्षितही असतात असं त्यांनी सांगितलं यापुढेही भारतातल्या खेळणी उत्पादकांनी पर्यावरणपूरक आणि मनस्वास्थ्याला अनुकूल असतील अशी खेळणी बनवावीत असं आवाहन त्यांनी केलं

कवी क्स्माग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिन दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी क्स्माग्रजांना अभिवादन करत राज्यातल्या जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत मी मराठी माझी मराठी हा बाणा जप्या असं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केलं आहे यासाठी मराठीत विचार करूया मराठीत व्यक्त होऊया दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढव्या मराठीतल्या लेखन वाचनाच्या नव्या प्रयोगांचा स्वीकार करू या असं आवाहन त्यांनी केलं आहे आपल्या मातृभाषेचा गौरव जपणे हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं म्ख्यमंत्र्यांनी आपल्या श्भेच्छा संदेशात म्हटलं आहे उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठी भाषा दिनानिमित जनतेला श्भेच्छा दिल्या आहेत जागतिक स्तरावर संपर्क संवाद आणि व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळालं पाहिजे संगणकाच्या आज्ञावली मराठीत विकसित झाल्या पाहिजेत राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रांबरोबरच औदयोगिक आर्थिक न्यायालयीन क्षेत्रातही मराठी भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवला पाहिजे असं पवार यांनी म्हटलं आहे विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मराठी भाषा दिनानिमित्त श्भेच्छा दिल्या आहेत भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नाही तर त्यात संस्कारमूल्य सुद्धा असतं आणि म्हणूनच मराठी अनमोल आहे असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

यात मलिका अमर शेख संपादित नामदेव ढसाळ यांच्या समग्र वाङ्मयाच्या द्सऱ्या खंडाचा तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङ्मय नाटक आणि रंगभूमी परिभाषासंग्रह तिकडून आणलेल्या गोष्टी आणि इतर प्स्तकांचा समावेश आहे आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त राज्यभरात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे

संत रविदास महाराज थोर संत ग्रू रविदास यांच्या आजच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं

रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त नागपूर म न पा केंद्रीय कार्यालयातील म्ख्य दालनात रविदास महाराज यांच्या तैलचित्राला महापौर दयाशंकर तिवारी उपमहापौर मनीषा धावडे राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी पुष्पहार अर्पण करून विनम अभिवादन केले वाशिम उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप महाजन यांनीही संत रविदास महाराज यांच्या प्रतिमेला प्ष्पहार अर्पण करून अभिवादन केले

आकाशवाणी डीडी न्यूज पंतप्रधान कार्यालय आणि महिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरही हा कार्यक्रम थेट ऐकता येईल या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधला अन्वाद प्रसारित केला जाईल या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषांमधल्या अनुवादाचं रात्री आठ वाजता प्नःप्रसारण केलं जाईल

अमरावतीमध्येही अमरावती महापालिका क्षेत्र आणि अचलप्र नगरपालिका क्षेत्र तसेच लगतचा काही परिसर कंटेनमेंट झोन घोषित करून संचारबंदी लागू करण्यात आली

दोन्ही जिल्ह्यात वैद्यकीय सेवा जीवनावश्यक सेवा यांना या निर्णयातून यापूर्वी दिलेली सवलत आणि त्यासाठी निश्चित केलेल्या वेळा कायम राहणार आहेत

कोरोना लस स्रक्षित असून ती सर्वानी घ्यावी याबाबतचे आवाहन केले आहे नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटलच्या डॉ अन्प मरार यांनी

तसेच कोरोना बाबत काळजी न घेता त्यांचा वावरही सार्वजनिक ठिकाणी सुरू आहे राज्यात कोरोना प्न्हा वर डोके काढत असून संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनांची कडक स्वरूपात अंमलबजावणी करावी असे निर्देश आपती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दूरचित्र बैठकीदवारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले कामानिमित्त बाहेर गेलेल्या लोकांनी काळजी करू नये अर्थिक चक्र पूर्ववत होत असताना प्न्हा लॉकडाऊन होऊ नये यासाठी आपण काळजी घेवू आणि संसर्गाला रोखू हे करत असताना कित्येक लोक अकारण नियमांचे उल्लघन करत असतील तर त्यांना नियमांचे महत्त्व पटवून दिले पाहिजे त्यांच्यावर कडक कारवाई करा असे निर्देश वडेट्टीवार यांनी उपस्थितांना दिले नागपूर बंद नागप्रात आज आणि उदया बंद पाळण्यात येत असून शहरात पोलिसांचा तगड़ा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे नागपूरकर स्वतः उत्स्फूर्तपणे बंदमध्ये सहभागी झाले असून ही आनंदाची घटना आहे विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई केली जात असून रस्त्यावर आवागमन करणाऱ्यांना कोणत्याही प्रकारे अटकाव केला जात नसल्याचे नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले आज आणि उद्या पाळण्यात येणारा बंद हा कर्फ्यू किंवा लॉकडाउन नाही नागरिकांनी बंदला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले भाजपा महिला आघाडी पूजा चव्हाण संशयास्पद मृत्यू प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेत ग्न्हा दाखल करा पूजा चव्हाणला न्याय द्या अशी मागणी करीत भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे आज राज्यभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले भंडारा इथेही भाजप महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले

घरकलांचे ताबापत्र पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्टया द्र्बल घटकातील लोकांना स्वतःच्या हक्काची घरे मिळावीत यासाठी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे तयार करण्यात आलेल्या घरक्लांचे ताबापत्र देण्यात येत आहे